हिमा दास आणि मोहम्मद अनस यांची सुवर्ण कामगिरी

पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतानच्या यशस्वी दौ यानंतर काल संध्याकाळी मायदेशी परतले या दौऱ्यात त्यांनी भूतानचे पंतप्रधान डॉ लोटे शेरिंग यांच्या बरोबर द्विपक्षीय चर्चा करून दोन्ही देशादरम्यान सुरु असलेल्या जलविद्युत प्रकल्पासहित इतर मुद्यांवर चर्चा केली दोन्ही देशांदरम्यान अंतराळ संशोधन शिक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान तसंच कायदा शिक्षण आदी विविध क्षेत्रात करार करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी काल थिंपु इथं भूतान विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला भूतान सारख्या देशानं आनंदाच्या निर्देशांकाला स्वीकारून जगाला त्याचं महत्त्व जाणवून दिलं आहे द्वेष रहित मनातच आनंदाची निर्मिती होते त्यासाठी बंधूत्व आणि मानवता धर्मच आचरणं महत्वाचं असून त्याचं अनुसरण भूतान करत आहे असे गौरोवोद्वार मोदी यांनी काढले राजनाथ पाकिस्तानशी यापुढे जी चर्चा होईल ती पाक व्याप्त काश्मीरवरच होईल असा इशारा केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी काल हरियाणातल्या पंचकुला इथं बोलताना दिला दहशतवाद थांबवल्याशिवाय पाकिस्तानशी कुठलीही चर्चा होऊ शकत नाही असं ते म्हणाले जम्म काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये परिस्थिती पूर्वपदावर येत असून काल तिथल्या अनेक भागातले निर्बंध कमी करण्यात आले

अनेक भागात दूरध्वनी आणि वृत्तपत्र सेवाही सुरू करण्यात आली आहे

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करण्यात आला आहे अशी माहिती जम्मू काश्मीरचे सरकारी प्रवक्ता रोहित कंसल यांनी दिली आहे अमित शहा मतपेटीच्या राजकारणामुळे तत्काळ तिहेरी तलाकची अमानुष परंपरा चालू राहिली आणि हा प्रश्न दीर्घकाळ तसाच ठेवण्यात आला पण मोदी सरकारनं तिहेरी तलाक विरोधी कायदा करून मुस्लीम महिलांना समानतेचा हक्क आणि न्याय मिळवून दिला आहे असं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं ते काल दिल्लीत तिहेरी तलाक या विषयावर आयोजित जाहीर व्याख्यानात बोलत होते हा कायदा मुस्लीम समाजाच्या विरोधात नसून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि मुस्लीम महिलांच्या सक्षमी करणासाठी उपयोगाचा आहे असं ही शहा यांनी सांगितलं

तर दुसऱ्या भागात राजभवनाचा इतिहास दृक श्राव्य माध्यमातून मांडण्यात आला आहे हे संग्रहालय यावर्षीच्या अखेर पर्यंत सर्व सामान्य जनतेसाठी खूलं करण्यात येणार आहे पुरस्कार राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाद्वारे दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ

रा जोशी यांना काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागपूरमध्ये प्रदान करण्यात आला महाराष्ट्राला संतांची आणि संत साहित्याची परंपरा आहे हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संत साहित्याचं डिजीटलायझेशन होणं ही काळाची गरज आहे असं मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं म्हैसेकर प्रग्रस्त सांगली आणि कोल्हापूरमध्ये मदत आणि प्नर्वसन योग्य पद्धतीनं होण्यासाठी विभागीय स्तरावर सुसूत्रता ठेवली जाईल अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी काल पृण्यात दिली दोन्ही जिल्ह्यांचा दोन दिवसांचा दौरा करून त्यांनी प्रग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या तसंच काही गावांना आणि निवासी शिबीरांना भेटीही दिल्या प्रग्रस्तांना पाणी आणि वीज पुरवठा तसंच जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या दृष्टीने सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत साथीच्या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय पथकं काम करत आहेत तसंच सानुग्रह अनुदान आणि धान्य वाटप सुरू आहे असं त्यांनी सांगितलं दोन्ही बाधित जिल्ह्यात शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यांचे पंचनामे करण्याचं कामही सुरू असल्याचं म्हैसेकर म्हणाले

दरम्यान पुर्यस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे निलंगा तालुकावासीयांकडून काल जीवनावश्यक साहित्य भरलेला ट्रक सांगलीत दाखल झाला पार्टील येत्या विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तयार कपडे खरेदी केल्याप्रमाणे भाजप कॉप्रेस आणि राष्ट्रवादी कॉप्रेस ने तयार केलेले नेते पळवून नेत आहे हे भाजपच्या कॉंग्रेसीकरणाचं लक्षण आहे अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मुंबईत केली पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते भाजपाने आपली विश्वासार्हता गमावली आहे असं सांगून या बैठकीला काही अनुपस्थित असलेले नेते भाजप शिवसेनेच्या वाटेवर असतील असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला दरम्यान विधानपरिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर हे भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती निंबाळकर यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी दिल्याचं पीटीआय च्या बातमीत म्हंटल आहे

दामोदरन यांनी काल पूण्यात दिली

सांगली आणि कोल्हापूरच्या बँक ऑफ इंडियाच्या पाच शाखांना पूराचा फटका बसला मात्र आता परिस्थिती सुधारत असून बँकेचे दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू आहेत असंही ते म्हणाले

या वेळी महाव्यवस्थापक विजय श्रीवास्तव आणि अहमदनगर विभागाचे प्रमुख राजीव कदम यांच्या उपस्थितीत बँकेची कामगिरी आणि राष्ट्रीय प्राधान्याचे सुनियोजन यासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली

मृतांमध्ये दोन्ही वाहनाच्या चालकांचा समावेश आहे जखमींना धुळ्याच्या सरकारी रुणालयात दाखल करण्यात आलं आहे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सेनगाव ते वरुड चक्रपान रस्त्यावर एक प्रवासी जीप उलटून काल झालेल्या अपघातात तेरा जण गंभीर जखमी झाले हिमा दास अनस भारताची अव्वल धावपट्ट हिमा दास आणि मोहम्मद अनस या दोघांनी चेक गणराज्यमधील अॅथलेटिक मिटिंक रायटर स्पर्धेत सूवर्ण पदक पटकावलं आहे पुरूष गटात तीनशे मीटर स्पर्धेत मोहम्मद अनस तर महिलांच्या तीनशे मीटर स्पर्धेत हिमा दासनं सुवर्णपदकांची कमाई केली हिमानं या वर्षात पटकावलेलं हे सहावं सुवर्णपदक आहे ठाणे मॅरेथॉन ठाणे महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा एथलेटिक्स संघटनेनं आयोजित केलेल्या तिसाव्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेमध्ये पुरुष गटात करणसिंह भीसाराम तर महिलांमध्ये आरती पाटील यांनी बाजी मारली करा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षा निमित्त पूण्यात राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोन्हे यांच्या हस्ते काल त्याचं उद्घाटन झालं शिवसेना कायम खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असा विश्वास डॉ गोऱ्हे यांनी यावेळी केला

खरिपातील पिकांसाठी जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाची प्रतीक्षा आहे दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे अंबड आणि घनसावंगी तालुक्यातल्या गोदावरी नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे पाऊस देश देशाच्या उत्तरेकडच्या हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाब आणि इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे

तिथली अनेक धरणं भरली असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे भूस्खलनामुळे अनेक ठिकाणचे मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत